पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वंचित बह्जन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य छोट्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी काल जोरदार प्रचार केला सर्वांनी राज्याच्या विविध भागात प्रचार सभा घेत प्रतिस्पर्धी पक्षांविरूद्ध आरोपांच्या तोफा डागल्या भंडारा जिल्ह्यातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार परिणय फुके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारची धोरणं आणि कार्यक्रम गरीबांना केंद्रस्थानी ठेऊन तयार केली आहेत असं सांगितलं गेल्या काही महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यांमधे दोन हजार कोटी रुपये जमा केले आहेत अशी माहिती मोदी यांनी दिली भंडारा गोदिंयातल्या दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संधारणाच्या कामांना नव्यानं सुरु झालेल्या जलजीवन अभियानाअंतर्गत गती मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं गोसीर्ख्रद धरणाची प्रलंबित कामंही आता पूर्ण होत आहेत असं मोदी म्हणाले जळगाव इथं प्रचारसभेला उपस्थित जनसमुदायाला जनादेश देणार का असा प्रश्न मराठीतून विचारत मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली महाजनादेशासाठी महाराष्ट सज्ज आहे असंही ते म्हणाले लोकसभेत दिलेल्या मताधिक्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले

यावेळी बोलताना त्यांनी अच्छे दिन आले का असा प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली या सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नसून केवळ बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ केल्याचं ते म्हणाले देशात बेरोजगारी वाढत असून राज्यातले उद्योग ग्जरातकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिछा आहे राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले

मुंबईत चांदिवली इथं झालेल्या सभेत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या फोडा आणि लुटा या इंग्रज नितीचा वापर करून भाजप सरकार देशाला लुटत असल्याचा त्यांनी आरोप केला राफेल विमान खरेदी प्रकरणी पुन्हा एकदा त्यांनी सरकारविरूद्ध आरोप केले शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री जाण्नब्जून बोलत नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघात पक्षाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते काल बोलत होते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तीन वर्षात होईल असं सांगणाऱ्या सरकारनं स्मारकाची अद्याप एक वीटही रचली नाही

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथंही काल पवार यांची सभा झाली यापूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारनं महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देत विकासनिधी देण्यात आखडता हात घेतला अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली ते काल कोल्हापूर इथं प्रचारसभेत बोलत होते मोदी सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्राला साडे चार लाख कोटी रुपयांचा विकास निधी दिला असं त्यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यातल्या कराड इथंही शहा यांची सभा झाली भाजप हा छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल जात आहे

ते काल परभणी आणि पालम इथं महायुतीचे उमेदवार राहल पाटील आणि विशाल कदम यांच्या प्रचारसभेत बोलत होते परभणी जिल्ह्यात मिळालेल्या यशामुळेच एकेकाळी शिवसेनेला राजकीय मान्यता मिळाली होती जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पक्ष प्रयत्न करील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री विधानसभा मतदारसंघातले महाय्तीचे उमेदवार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ आखाडा बाळापूर इथंही काल ठाकरे यांची सभा झाली राज्यात विरोधी पक्ष संपूर्ण जमीनदोस्त झाला असून या विधानसभेत धनुष्यबाण आणि कमळ हे दोनच निवडणूक चिन्ह शिल्लक असल्याचं ते म्हणाले लोहा इथं महायूतीचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांची काल सभा झाली औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथंही ठाकरे यांनी उमेदवार अब्द्ल सत्तार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली हिंगोली इथं भाजप उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा झाली उशिरा का होईना महाराष्ट्रात राहुल गांधी प्रचारात उतरले त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय सोपा होईल असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथंही काल योगी आदित्यनाथ यांची सभा झाली

बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न भाजपनं पूर्ण केल्याचं ते म्हणाले

यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारच्या कारभारावर टीका केली शेतमालाला योग्य भाव सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केलं बीड इथंही रात्री आंबेडकर यांची जाहीर सभा झाली केंद्र आणि राज्यातलं सरकार हे संपूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी यावेळी केली ना शेती मालाला हमी भाव ना वंचित घटकाला न्याय केवळ टीआरपीवर हे सरकार चालत असल्याचं ते म्हणाले नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांच्या प्रचारासाठी अंजली आंबेडकर यांनी काल सभा घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत दिंडोशी आणि मागाठाणे इथं सभा घेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली

विरोधकांना चौकशी यंत्रणांचा धाक दाखवून राज्यातली सत्ता पुन्हा काबीज करू पाहणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल असं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली मराठा आणि धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकारन लोकांची फसवणूक केली असा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातले महायूतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल महिला आघाडीच्या वतीनं क्रांती चौक ते टीव्ही सेंटर दरम्यान दचाकी रॅली काढण्यात आली महापौर नंद्कुमार घोडेले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला

या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी तीन अश्विननं दोन तर ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला

शहरातल्या पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासकांशी एकत्रित चर्चा करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे